न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या पीठासमोर आज सकाळी साडेअकरा वाजता ही सुनावणी होणार आहे

तसंच आमदारांचा शपथविधी करण्यासाठी आणि बहुमत चाचणीसाठी एक विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी दुसरी याचिका देखील या पक्षांनी दाखल केली आहे एकत्रित बहुमत चाचणी घेऊन पक्षांना आपलं संख्याबळ सिद्ध करण्याची अनुमती दिली पाहिजे अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी केली आहे या चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओच्या कॉपी न्यायालयासमोर सादर कराव्यात आणि सदनात बहुमत चाचणी प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी एका हंगामी सभापतीचीही नियुक्ती करावी अशा मागण्याही याचिकेत केल्या आहेत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हाबेल आहे त्यांच्या जागी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पार्शिल यांची नियुक्ती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

याशिवाय आकाशवाणी दूरदर्शनची वृत्तवाहिनी तसंच प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युद्विव वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे

नवे स्ता अप्स आणि होतकरू उद्योजकांसाठी ईशान्य भारतात अनेक संधी आहेत असं ते म्हणाले या महोत्सवामुळे वाराणसीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गंगा आणि ईशान्य भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रम्हपुत्र नदीकाठच्या दोन समृद्ध संस्कृतींच्या अनोख्या संगमाची संधी उपलब्ध करून दिली असल्याचंही ते म्हणाले आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातल्या पायाभूत सोयीसुविधांच्या विकास कामांत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे ते काल गुवाहा कें आयोजित आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या प्रदर्शनक्जा परिषदेत बोलत होते

ईशान्यकडील राज्यांनी सेंद्रीय शेतीला प्राधान्य द्यावं असे निर्देश पंचायती राज कृषी आणि कृषी कल्याण केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना दिले आहेत आगरताला कें त्रिपूरा कृषी विकासासाठी आयोजित एका परीक्षण बैठकीत ते बोलत होते ह्या प्रदेशातल्या क्षमतांच्या आधारे प्रादेशिक शेतकरी आर्थिक लाभ मिळवू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सेंद्रीय शेतीचा वापर करणारं सिक्कीम देशातलं पहिलं राज्य असून ह्या पद्धतीमुळे तयार झालेल्या फळं आणि भाज्यांना बाजारात चांगला भाव मिळत आहे यामुळे शेतक यांना फायदा होत असल्याचं त्यांनी नमूद केलं

शेतीपूरक उद्योग आणि पशुधनाचा विकास परस्परांना फायदेशीर आहेत असं त्यांनी पशुधनाच्या महत्वावर भर देताना सांगितलं शेण आणि पशुपालन आणि कुक्कु पिालनातून मिळणारे विष्ठायुक अवशेष यांच्यापासून तयार केलेल्या खतांचा शेतीला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असून त्यामुळे रासायनिक खतांच्या मागणीत घ िहोत असल्याचं त्यांनी नमूद केलं

महाराष्ट्रातल्या कालच्या नाशिमय घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचं त्यांचा मुलगा करण दरोडा यांनी काल प्रसारमाध्यमांना सांगितलं

बँकिग क्षेत्रात नियमनप्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी केलं ते काल चेन्नई क्वे रामचंद्रन स्मृती व्याख्यानात बोलत होते काही सहकारी बँकांमधल्या कथित गैरव्यवहारांच्या अहवालांचा संदर्भ देत आर बी आय नं आपल्या निरीक्षण आणि नियामक प्रणाली मजबूत करायला सुरुवात केली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं

गुरु तेगबहादूर यांनी मानवतेच्या कल्याणासाठी तसंच लोकांमध्ये एकतेची भावना रुजावी यासाठी आपल आयुष्य समपिंत केलं असं कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हा लिं आहे युद्धग्रस्त ज्ञिणमधली उने सेवा पूर्ववत होईपर्यंत सर्व ज्ञिणी नेत्यांची समाजमाध्यमांवरची खाती गोठवावीत असं आवाहन अमेरिकेच्या गृहमंत्रालयानं केलं आहे

जिणचे सर्वेसर्वा अयातुल्लाह अली खोमेनी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री महम्मद जावाद जाफरी यांची समाजमाध्यमांची खाती गोठवावीत असं अमेरिकेचे जाणमधले विशेष प्रतिनिधी ब्रायन हुक यांनी म्हा किं आहे

दोन्ही संघांदरम्यानचा हा पहिला दिवसरात्र कसोधी सामना आहे

मात्र त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला बांग्लादेशाचा संघ ज्वांत शर्माच्या गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा कोलमडला